ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम नं पटकावलं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद संसद अधिवेशन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली प्रारंभी लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य सदय आणि मान्यवरांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सदनात मांडला या अधिवेशनाचं कामकाज येत्या एक ऑक्टोबरपर्यंत निश्वित करण्यात आल आहे

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुट्टी नसेल तसंच दोन्ही सभागृहांचं कामकाज शनिवारी आणि रविवारीही होईल असं राज्यसभा आणि लोकसभेच्या सचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

अकरा अध्यादेशांचं विधेयकात रुपांतर करण्यासाठीही यावर चर्चा होणार आहे

तसंच काही नवीन विधेयक विचारार्थ घेण्याची आणि पारित केली जाण्याची शक्यता आहे पंतप्रधान दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं

या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल कोरोना संकटामुळे यंदाचं अर्थ संकल्पीय अधिवेशनही वेळेआधीच संस्थगित करावं लागल होतं आणि आता पावसाळी अधिवेशनही एका विशिष्ट वातावरणात होत आहे अस ते म्हणाले आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही परवा न करता कर्तव्य बजावत आहेत या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला

सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करण्याच्या दृष्टीने अधिवेशनाची जागा बदलण्यात आली आहे

राज्यातील कोरोना संसर्गाचं व्यवस्थापन नीट परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अन्य मुद्द्यांवर विरोधक आवाज उठवणार असून हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहेत बिहार निवडणक निरीक्षक पथक बिहार मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचं एक पथक आज पाटण्यात येणार आहे निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि चंद्रभूषण कुमार यांचा या पथकात समावेश असून या दोन दिवसीय दौर्यात ते पटना मुझफ्फरपुर भागलपूर आणि बोध गया येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे

माद्रिद येथील ला पाझ विद्यापीठ रुग्णालयाच्या वैद्यकिय चाचण्या गटाचे प्रमुख अल्बोरतो बोरोबिआ यांनी काल ही माहिती दिली पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या अमेरिका आणि बेल्जियम मध्ये पार पडल्या आहेत

यात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगण गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांचा समावेश आहे राज्यांनी लागणाऱ्या ऑक्सिजनचं रुग्णालयनिहाय व्यवस्थापन करावं तसंच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत असे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत

हिंदी दिवस आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे

या राजभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येतात

लोकांना कल्याणकारी सेवा देण्याच्या बँकेच्या तत्वावर खाजगीकरणाचा परिणाम होऊ शकतो असं कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे समाजमाध्यमांच्या मदतीने खाजगीकरणाविरुद्धचा हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचंही संघटनेतर्फे सांगण्यात आलं मराठा आरक्षण आंदोलन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील मराठा समाजात असंतोष पसरला आहे या संदर्भात काल ठाण्यात सुकाणू समितीची बैठक झाली

त्याच्यावर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे खालिद याला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली

रीजीज् लेह केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते आज लेह मध्ये विविध क्रीडा सुविधांचा पायाभरणी समारंभ होणार आहे यात फुटबॉल साठी सिंथेटिक ट्रॅक जिम्नॅशियम हॉल आणि अन्य सुविधांचा समावेश आहे लडाख मधील नैसर्गिक प्रतिभा असलेल्या खेळाडूंच्या गुणांना वाव मिळण्यासाठी हे उपक्रम सुरु करत असल्याचं रीजीजू यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं टेनिस अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत काल झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाचा खेळाडू डॉमिनिक थिम याने अजिंक्यपद पटकावलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार